विशेष समारंभात राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाईदलात समावेश

पंचतारांकित ग्राम योजनेचा आज ऑनलाइन श्भारंभ अकोला जिल्ह्यातील वडद गावाची निवड

ग्राम पचायतींना प्राप्त होणाऱ्या निधीतून अंगणवाड्यांसाठी पाणीप्रवठा आणि स्वच्छता गुहांचा सोयी सुविधांचा समावेश करण्याचे यशोमती ठाकूर यांचे निर्देश राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तूकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सचे सैन्यदल मंत्री फ्लोरेन्स पार्ली या समारंभाला उपस्थित होते देशाच्या सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलात राफेल विमानांचा समावेश होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण जगासाठी विशेषतः भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकरता हा मोठा संदेश असल्याचं ते म्हणाले

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायूदल प्रम्ख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा प्रारंभ केला

या पोर्टल द्वारे शेतक यांना प्रजाती सुधारणांसह बाजारपेठची उपलब्धता आणि इतर माहिती मिळू शकेल

संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच यूनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे

अकोला जिल्ह्यातील वडद येथील पोस्ट ऑफिस मध्ये आज ऑनलाइन शभारंभ झाला यासाठी निवडलेल्या टपाल योजनांमध्ये बचत बँक सुकन्या समदधि खाते पीपीएफ खाते वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले आयपीपीबी खाते टपाल जीवन विमा ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनाची कामे होतील

विदर्भातील अकोला वाशिम या जिल्ह्यांचा समावेश योजनेत समाविष्ट आहेत नंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्र मंडळात राबविली जाईल

त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर या तारखा जाहीर करण्यात आल्या

मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी गट क भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे

केंद्र सरकारानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश दिले आहेत कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुट् नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास निय्क्त अधिकाऱ्याच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्रानं व्यक्त केलीय हा गट दैनंदिन जलदगती अँटीजेन चाचण्यांच्या अहवालाचं जिल्हा तसंच राज्यस्तरीय विश्लेषण करून नकारात्मक अहवाल असुनही लक्षणं असलेल्या रुग्णांच्या पूनर्चाचणी संबंधी कार्यवाही करेल देशात कोविडच्या वाढत्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे

एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

पंचनामे करण्याचे काम यूध्दस्तरावर सूर असून न्कसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात येणार आहेत प्राचे पाणी घरात शिरलेल्या कूटुंबांना तातडीची पाच हजाराची मदत वाटप करण्यास सुरूवात झाली आहे

जिल्हाधिकारी श्रीमती सुमन चंद्र ह्या दीर्घ रजेवर गेल्यानंतर ब्लडाणा जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्म्ख राजन यांच्याकडे होता आता त्या जागी एस राममूर्ती हे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत औरंगाबाद नागपूर द्वतगती मार्गावर वाशिम जिल्ह्यातील चांडस नजीक प्रवासी वाहन आणि द्चाकीचा अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे मागील दोन दिवसात खड्याम्ळं दुसरा अपघात झाला असून संतप्त नागतिकानी काही वेळ रास्ता रोको केला अशी माहिती आमची वाशिमच्या प्रतिनिधीने दिली आहे मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित धक्कादायक आणि आश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे यासंदर्भात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की या प्रकरणामध्ये अनेक संवैधानिक कायदेशीर मुददेदे उपस्थित झाले होते त्यामुळे हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्याची मागणी होती ती मागणी मान्य देखील झाली

दरम्यान मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हा दावा योग्य नाही मराठा आरक्षणाचे प्रकरण तडीस लागेपर्यंत राज्य सरकार लढा देत राहील सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची विनंती केली जाणार आहे

यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत राज्यातल्या अंगणवाड्यांमध्ये पिण्याच पाणी वीज आणि शौचालय या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे त्यासाठी ग्रामविकास विभाग महिल आणि बालविकास विभाग पाणीप्रवठा आणि स्वच्छता विभाग तसच ऊर्जा विभाग यांच्या समन्वयातून काम हाती घेण्यात येईल राज्यातील अंगणवाङ्यांमधील सोयीस्विधाच्या अन्षंगाण अड ठाक्र तसच ऊर्जामंत्री डॉ